विशेषतः सागरी आणि अवकाशविषयक माहितीची देवाण धेवाण करुन संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा मनोदय दोन्ही नेत्यांनी काल संध्याकाळी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात अधोरेखित केला आहे

भारत अमेरिका संबंधातल्या व्यापार आणि गुंतवणूक या अंगाचं वाढतं महत्व लक्षात घेऊन दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला लाभादायी ठरेल अशा दीर्घकालीन व्यापार स्थैर्याची गरज उभय नेत्यांनी व्यक्त केली भारत आणि अमेरिका यांनी तीन अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराला अंतिम रूप दिलं असून आरोग्य आणि तेल क्षेत्रासह तीन करारांवर सह्या झाल्या आहेत दोन्ही देशांच्या आरोग्य खात्यांनी मानसिक आरोग्याबाबत सामंजस्य करार केला आहे दुसरा सामंजस्य करार वैद्यकीय उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबतचा आहे भारतीय वायुसेनेनं बालकोट इथं केलेल्या हवाई हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं गेल्या वर्षी याच दिवशी हवाई दलानं पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा भागात बालाकोट इथल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर हवाई हल्ले करुन ते उद्ध्वस्त केले होते या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे दहशतवादी प्रशिक्षक आणि काही म्होरके मारले गेले होते जिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांच काल निधन झालं

त्यानंतर आठघ दिवसात अध्यक्ष अन्वर सादित यांची उलामी दहशतवाद्यांनी हत्या केल्यानं ते जिप्तचे अध्यक्ष झाले त्यांच्या कारकिर्दीत जिप्तची अर्थव्यवस्था तर सुधारली शिवाय सेत्रायलशी दीर्घ काळ चाललेल्या युद्धानंतर त्यांनी देशाला सशस्त्र संघर्षापासून सामान्यतः दूर ठेवलं कदाचित अजूनही या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांना काल नवी दिल्लीत साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ कवी गुलज्ञार यांच्या उपस्थितीत अकादमीचे अध्यक्ष डॉ